महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्ंबईत एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला राज्यपालांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यांमधे तसंच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामधे आज एकता दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या म्ख्यालयांमधेही सरदार पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली अरुणाचल प्रदेशमधे पाप्म्पारे इथं दोईम्खचे आमदार ताना हाली तारा यांनी एकता दौडीला प्रारंभ केला

पुदुच्चेरीमधे राजभवनात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि इतर नागरिक सहभागी झाले होते

देशाच्या अंतर्गत स्रक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाचं उद्धाटन करताना आज ते बोलत होते दहशतवादाचा बीमोड आणि अंमली पदार्थांच्या उपद्रवाबाबत सरकारनं अनेक उपाययोजना राबवल्या आहेत असं त्यांनी सांगितलं सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी जम्मू कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश आजपासून अस्तित्वात आले आहेत कश्मीरमध्ये प्द्च्चेरी प्रमाणे विधिमंडळ आणि मुख्यमंत्री असणार आहे लडाख अंदमान निकोबार प्रमाणे नायब राज्यपाल असतील

जम्मू काश्मीरची विधान परिषद संस्थगित करण्यात आली आहे

दोन्ही प्रदेशांसाठी संयुक्त उच्च न्यायालय असेल

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या प्रकृतीविषयी निदान करण्याकरता विशेष मंडळाची स्थापना आजच्या आज करावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एम्स रुग्णालयाच्या संचालकांना दिले आहेत या मंडळात हैद्राबादचे पोटविकार तज्ञ नागेश्वर रेड्डी यांचा त्यात समावेश असावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे

जम्मू कश्मीर आणि लद्दाख हे दोन केंद्रशासित प्रदेश आजपासून अस्तित्वात आल्यानंतर जम्मू श्रीनगर आणि लेह या आकाशवाणी केंद्रांची नावं बदलण्यात आल्याची घोषणा प्रसारभारतीचे म्ख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी आज केली

जम्मू कश्मीरमधे दहशतवाद्यांकडून झालेल्या निष्पाप बिगर काश्मिरी मजूर आणि ट्रकचालकांच्या हत्येचा जेसीसीआय अर्थात जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीजनं निषेध केला आहे

जम्मू कश्मीरचा राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत म्द्दा असून त्यावर चीनसह इतर कोणत्याही देशानं प्रतिक्रिया देणं अपेक्षित नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे भारताने नवे केंद्रशासित प्रदेश बनवल्यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का बसल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र कार्यालय प्रवक्त्यानं दिली होती त्याच्या उत्तरादाखल भारतानं हे विधान केलं आहे जम्मू कश्मीर तसंच लडाखचे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अविभाज्य घटक असून इतर देशांनी भारताच्या सार्वभौमत्वाचा तसंच भूभागाच्या स्वामित्वाचा मान राखावा असं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी म्ंबईत सेनाभवन इथं बैठक झाली गटनेते पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला तसंच सुनील प्रभू यांची विधानसभेतले पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली

थायलंडचे प्रधानमंत्री प्राय्त चान ओ चा यांच्या हस्ते या शिखर परिषदेचं उद्घाटन झालं

इस्लामीक स्टेट ही अजूनही धोकादायक संघटना आहे आणि अब् बक्र अल बगदादीच्या मृत्यचा बदला घेण्यासाठी ते हल्ले करू शकतात असं अमेरिकेचे लष्कर प्रम्ख जनरल केनेथ मॅकेंझी यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या विशेष स्रक्षा दलानं बगदादीवर केलेल्या कारवाईची चित्रफित आणिछायाचित्र पेंटगॉननं प्रकाशित केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते कलभ्षण जाधव प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायाधीश अब्दल कावी यसफ यांनी संय्क्त राष्ट्राच्या आमसभेत सांगितलं

कराचीहन निघालेली तेजगाम एक्सप्रेस रावळपिंडीला जात असताना लियाकतपूर इथं एका प्रवाशाकडचा गॅस सिलेंडर फ्टून हा स्फोट झाला गाडीचे तीन डबे पूर्णपणे जळून खाक झाले घबराट पसरल्याम्ळे प्रवाशांनी चालत्या गाडीतून बाहेर उड्या टाकल्या त्यात ब याच जणांचा मृत्यू झाला मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे

टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत आज भारताचे मुष्टीयोद्धे शिव थापा आणि पूजा राणी यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली तर आशिषनं रौप्य पदक पटकावलं